जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जम्मू काश्मीर मधे पुलवामा जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान सोमवारपासून बेपत्ता असलेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुदलानं मोहीम केली अधिक व्यापक आणि तीव्र

परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पुनर्गठन केलं होतं त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते

त्यामुळे आता आर्थिक व्यवहार गुंतवणूक आणि वृद्धी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास या सहा समित्यांमधे राजनाथ सिंग यांना स्थान मिळालं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या भूतान भेटीवर जात आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एस जयशंकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं जयशंकर या भेटीत भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शेरींग तसंच भूतानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री तांडी दोर्जी यांची भेट घेणार आहेत किर्गीझस्तान शें होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री चिन खान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता भारतानं फेटाळून लावल्याचंही रवीश कुमार यांनी बातमीदारांना सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदयापासून मालदीवघ्या दोन दिवसांच्या भेटीवर रवाना होणार आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून प्रधानमंत्री मोदी यांचा पहिलाच परदेश दौरा आहे भारत आणि मालदीव यांच्यातील पस्पर संबंधांवर नवीन दिशा देणारी ही भेट ठरेल असं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं दोन देशातील परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी ही भेट उपयोगी पडेल असंही गोखले म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी श्रीलंकेलाही भेट देणार आहेत या भेटींमुळे मालदीव आणि श्रीलंका या दोन शेजारील राष्ट्रांना भारत प्राथमिकता देत आहे तसंच क्षेत्रीय देशांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी प्राधान्य देत असल्याचं दिसून येईल असंही गोखले यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला भेट देणार असून आज रात्री साडेअकराच्या सुमाराला कोची क्रे त्यांचं आगमन होईल उद्या सकाळी ते दर्शनासाठी कोघीहून निघतील दर्शनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गुरुवायूर कें भाजपा कार्यकर्त्याना संबोधित करतील लोकसभेच्या निवडणूकीनंतर मोदी प्रथमच जाहीर सभेत सहभागी होत आहेत दुपारी दोन पर्यंत त्यांचा हा दौरा आटोपेल समाजातल्या गरीब उपेक्षित आणि वंचित घटकांना आरोग्यविषयक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज जागतिक अन्नसुरक्षा दिवस साजरा केला जात आहे यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या संदेशात अन्नसुरक्षा आणि दर्जा याबाबत आपली मतं मांडली आहेत देशातले नागरिक त्यांच्या आरोग्यासंदर्भात अन्नसुरक्षेला प्राधान्य देत असल्याचंही ते म्हणाले यासंदर्भात उत्तम आणि नवीनतम मापदंड राबवण्यावर सरकारनं भर दिल्याचं ते म्हणाले महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करत असताना देशातून कुपोषणाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रधानमंत्री म्हणाले यानिमित्तानं दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत यात्रेत आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी महात्मा गांधीच्या पुतळयाचं अनावरण केलं लोकसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला मिळावं अशी शिवसेनेची मागणी आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल मुंबईत पीटीआयला सांगितलं की ही मागणी भाजपापर्यंत पोचवण्यात आली आहे उपसभापतीपदाची मागणी म्हणजे नरेंद्र मोदी सरकाराबाबत असलेली नाराजी नव्हे आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाबरोबर असलेल्या युतीवर या मागणीचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी सांगितलं ते कोल्हापूरमधे बातमीदारांशी बोलत होते

राममंदिर उभारणीबाबत पक्षाची वचनबद्धता दाखवून देण्यासाठी ही भेट असल्याचंही ते म्हणाले

कंपनीचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि विरांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ईडीनं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई केली

जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात पंजरन लासीपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले काल रात्री ही चकमक सुरु झाली रात्रीच एक दहशतवादी मारला गेला होता आज आणखी तीन दहशतवादी ठार झाले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून या भागात शोध आणि जनजागृती मोहीम सुरु आहे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या आपल्या विमानाचा शोध घेण्यासाठीची मोहीम भारतीय वायुदलानं आणखी व्यापक आणि तीव्र केली आहे

आज हवा चांगली असल्यानं नौदलाचं पी एट आय विमानही पुन्हा शोध मोहीमेवर निघेल घनदाट जंगलामुळे शोधमोहीम अवघड असली तरी शोधपथकं रात्रंदिवस अथक प्रयत्न करत आहेत

आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे

केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केरळमधील परिस्थितीचा आढावा घेतला

एर्नाकुलम खे निपाह बाधित एका रुग्णावर उपचार सुरु आहेत उपचारानंतर त्याचा रोग बरा झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे नक्रिमल स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या चाचणीत काही रुग्णांमधे निपाहचे विषाणू सापडले नसल्याचं आरोग्यमंत्रालयाच्या अधिका यांनी सांगितलं आहे या परिसरातील वटवाघळं आणि अन्य प्राण्यांचीही तपासणी करण्यात येत आहे डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल केरळमधल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उपायांचा आढावा घेतला आणि केरळमधील स्थिती नियंत्रणात असून जनतेनं घाबरुन जाऊ नये असं आवाहनही केलं

यासंदर्भातली बैठक काल गुवाहाटीमधे झाली या बैठकीत या करारच्या शर्तींच्या अंमजबजावणी बाबतचा आढावा धेण्यात आला

राज्याच्या आपत्ती निवारण आयुक्तांनी ही माहिती दिली सरकारी माहिती पत्रकानुसार मैनपुरी बें सहा जणांचा त्रिाह आणि कसगंज बें तीन तीन जणांचा धुळीच्या वादळात मृत्यू झाला

आज पहाटे तिरुमलाला यात्रेकरुंना घेऊन जाणारी मोटारगाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्यानं हा अपघात घडला

या आमदारांचा हा निर्णय बदलण्याचा कॉंग्रेस तर्फे पूर्ण प्रयत्न सुरु आहे विधानसभा अध्यक्ष पोघाराम श्रीनिवास रेङ्डी यांनी या विलनिकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे

या विरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे अशी माहिती त्यांनी दिली आकाशवाणी आणि दूरदर्शनघे माजी वृत्तसंपादक लालडिंगलियाना सायलो यांचं आज सकाळी आयजोल ब्रिल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं

कोहिमा क्षेत्रीय प्रचार संचालनालयाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले होते